कोरोनाविरुद्धच्या संघर्षात आपला विजय निश्चित आहे पंतप्रधानांचा विश्वास

सणासुदीच्या काळातही सीमेवर देशरक्षण करणाऱ्या सैनिकांची आठवण ठेवा स्थानिक उत्पादनांचीच खरेदी करा पंतप्रधानांचं मन की बातमधून आवाहन

भारत चीन सीमेवरचा तणाव निवळण्याची भारताला अपेक्षा एक इंचही भारतभूमी देणार नाही संरक्षण मंत्र्यांची घोषणा

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीनिमित्त देशबाधवांना शुभेच्छा देत आज आकाशवाणीवरुन मन की बातची सुरूवात केली विजयादशमीचा सण म्हणजे संकटांवर धैर्यानं मिळवलेल्या विजयाचंही प्रतिक आहे असं सांगत आज आपण ज्या संयमानं हा सण साजरा करत आहोत ते बघता कोरोनाविरुद्धच्या संघर्षात आपला विजय निश्वित आहे असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुठेही सण उत्सव साजरा करताना गर्दी करण्यावर मर्यादा घालण्यात आले आहेत असं सांगत पंतप्रधान यावेळी म्हणाले

आपल्या सणांचा आनंद साजरा करताना ज्यांनी टाळेबदीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली अशांनाही आपल्या आनंदात सामावून घ्यावं असं सांगताना नरेंद्र मोदी म्हणाले

तुम्ही सरहद्दीवर असलात तरी सगळा देश तुमच्या सोबत आहे तुम्हाला शुभेच्छा देत आहे तुमच्या कुटुंबानं केलेल्या त्यागाला माझा प्रणाम असं म्हणत आज देशकार्यासाठी सणासुदीच्या काळातही ज्यांना घरापासून दूर रहावं लागतं अशा सर्वांचेच पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून आभार मानले भारतीय उत्पादनं आता परदेशातही लोकप्रिय होत आहेत हे सांगत पंतप्रधानांनी गांधी विचारानं प्रेरित झालेला मेक्सीकोतल्या मार्क ब्राऊन या तरूणानं तिथल्या ओहाका गावात खादीचं उत्पादन सुरू करून रुजवलेल्या ओहाका ब्रँड ची माहिती मन की बात मध्ये दिली

यातून महिला स्वयं साहाय्यता गटांना चांगला व्यवसाय मिळाला आहे असं मोदी यांनी सांगितलं मराठमोळा मल्लखांब हा क्रीडा प्रकार सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या प्रज्ञा आणि चिन्मय पाटणकर या दांपत्याचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख केला या दोघांनी अमेरिकेतल्या घरातून सुरू केलेल्या मल्लखांबाच्या प्रचार प्रसारामुळे आज हा क्रीडा प्रकार अमेरिकेतही लोकप्रियय होत आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांनी घेतलेली दाखल आणि केलेलं कौतुक याबद्दल आकाशवाणीशी बोलताना प्रज्ञा पाटणकर म्हणाल्या ध्वनी अमेरिकेत जेव्हा मल्लखाबला सुरुवात केली तेव्हा उद्देश फक्त खेळाची आवड आणि त्यांचा जमेल तसा प्रसार होता हळूहळू खेळाडूंची संख्या वाढत गेली आणि लोकांचेही पाठबळ मिळत गेले आज अमेरिकेत खेळ या स्तराला पोहचलाय जिथे आमची टीम दुसरी जागतिक स्पर्धा आयोजित करायचा विचार करतेय हिंदीत म्हण आहे ना लोक मिलते गये और कारवा बनता गया तसच काहीसं झालंय आणि त्यातच आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी मन की बात मध्ये अमेरिकेतील मल्लखांब खेळाचा उल्लेख करून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणीत केलाय त्यांच्या या प्रोत्साहनाबद्दल आम्ही त्यांचे जन्मभर ऋणी राहूत धन्यवाद वाचनसंस्कृतीच्या प्रसाराचं एक सुरेख उदाहरण पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून दिलं

या लोहपुरूषाच्या बोलण्यातही मिश्किली असायची असं खुद्द बापुर्जींनीच सांगितलं होतं यातून बोध घ्या गंभीर परिस्थितीतही आतली विनोदबुद्धी जागी ठेवा परिस्थितीवर मात करण्यास ती आपली मदतच करेल असं पंतप्रधानांनी सांगितलं सरदार पटेल यांनी राष्ट्रीय एकतेसाठी आयुष्य वाहून घेतलं हा एकतेचा मंत्र प्रत्येकानं जपायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं आपल्या मनात फुटीरतेचं विष कालवण्याचं काम अनेक शक्ती करत आहेत मात्र आपण त्यांना नेहमीच पुरून उरलो आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं देश जोडण्याचं काम केलं असं सांगत आज मन की बात मध्ये पंतप्रधानांनी एकात्मतेचं महत्त्व विषद केलं पंतप्रधानांनी आज एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेचा उल्लेख करत या मोहिमेत कृतिशील सहभागाचं आवाहन केलं

दहशतवादी घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या पुलवामाची नवी ओळख आज पंतप्रधानांनी मन की बात मधून करून दिली देशात तयार होणाऱ्या पेन्सिलींसाठी बहुतांश पेन्सिल स्लेट पुलवामातनंच येतात त्या तयार करणारं उख्खू तर आता पेन्सील गाव म्हणूनच ओळखलं जातं अशी माहितीही त्यांनी दिली आणि त्यासाठी झटणाऱ्या पुलवामावासियांचं अभिनंदन केलं

महाराष्ट्रात एका शेतकरी उत्पादक कंपनीनं खरेदी केलेल्या मक्याच्या किमती बरोबरच शेतकऱ्यांना बोनसही दिला शेतमाल जिथे जादा भाव मिळेल तिथे विकण्याच्या परवनागीमुळे फायदा झाल्यानंच शेतकऱ्यांना हा लाभ देता आल्याचं या कंपनीनं सांगितलं सणासुदीच्या शुभेच्छा देत सण साजरे करतानाही मास्क वापरा हात धुवा आणि अंतर राखा असं आवाहन करत आणि पुढच्या महिन्यात पुन्हा भेटीचं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातची सांगता केली

मात्र देशाचा एक इंचही भुभाग इतरांच्या ताब्यात जावू दिला जाणार नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिला पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सुकना युध्द स्मारक इथं शस्त्र पुजा केल्यानंतर ते बोलत होते यावेळी सेना प्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते वॉर असॉल्ट रायफलचीही पाहणी त्यांनी यावेळी केली भारत चीन सीमेवर लडाखमध्ये भारतीय जवानांनी केलेली कामगिरी आणि शौर्य इतिहासकार सुवर्णाक्षरांनी लिहितील अशा शब्दांत भारतीय सेनेचा गौरव त्यांनी केला संरक्षणमंत्री पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत

देशभरातील रुग्ण बरे होण्याचा दर दररोज वाढत असून मृत्यूदर कमी होत आहे

सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे केंद्राच्या मानक उपचार पध्दतीची अंमलबजावणी आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा डॉक्टर निमवैद्यकीय आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांचं संपूर्ण समर्पण आणि वचनबद्धता यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणांत निरंतर वाढ झाली आहे असंही मंत्रालयानं सागिंतलं लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोनावरील लसीचा वैद्यकीय चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याच बृहन्मुंबई महानगरपालिर्केन आज सांगितलं या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात इंजेक्शनची मात्रा प उद्यापासून स्वयंसेवकांना दिली जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर सुरेस काकानी यांनी दिली लसीची ही चाचणी महापालिकेच्या केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयांत सुरु आहे

ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ ऍस्ट्राझेनिका आणि पुण्यातील सिरम संस्थेनं एकत्रितपणे तयार केली आहे महाराष्ट्र दसरा महाराष्ट्रातील दसरा सण आज साधेपणानं साजरा झाला आपट्याची पानं वाटण्याची प्रथा आणि सामुदायिक प्रार्थनेची परंपरा बाजूला राखत राज्यातील नागरिकांनी कोरोनासाठीच्या सुरक्षिततेचे नियम पाळत घरांना तोरणं लावून आणि वाहनांना सजवून आजचा दिवस साजरा केला अनेक मंदिरांमधून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पुजा करण्यात आली शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजीपार्क ऐवजी साधेपणानं सभागृहात साजरा करण्यात आला याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान असल्याचं सांगितलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करुन धम्म अनुयायांना आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करण्याचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं

राजकारण म्हणजे शत्रुंमधील युद्ध नव्हे विवेक पाळा असं आवाहन सरसंघचालक भागवत यांनी नागपूरात संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना केलं

देवीची पारंपरिक पूजा भारतीय उपखंडातील आपल्या सामायिक वारशाची आठवण करून देते असं चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी सागिंतलं यावेळी बांगलादेश आणि नेपाळमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उत्तराखंड चारधाम उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या चारही तीर्थस्थानांचे दरवाजे शीतकालासाठी बंद होण्यासंबंधीची घोषणा आज विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आली